राज्यपालांचं बोलावणं आल्यानंतर काल रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पार्शिल तसंच अजित पवार छगन भुजबळ धनंजय मुंडे आणि दिलीप वळसे पार्शिल यांनी राज्यपालांची भेट्री घेऊन चर्चा केली या पक्षाला आज रात्री साडे आठ वाजेपर्यंतची मुदत दिली आहे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आज राष्ट्रवादी काँप्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली सरकार स्थापनेबाबत प्रत्यक्ष चर्चा करण्यासाठी कॉंप्रेसचे वरिष्ठ नेते अहमद पांजि के

वेणुगोपाल आणि मल्लिकार्जुन खरगे यांना सोनिया गांधी यांनी अधिकार दिले असून हे तिन्ही नेते त्यासाठी आज मुंबईत येत आहेत त्याआधी सकाळी सोनिया गांधी यांनी पक्षाच्या गाभा समितीचे सदस्य ए के अँजी आणि वेण्गोपाल यांच्याशी चर्चा केली अहमद परिस यांनीही शरद पवार यांच्याशी चर्चा केल्याचं समजतं राष्ट्रवादी काँप्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज संध्याकाळी काँप्रेस नेत्यांशी चर्चा करुन अंतिम निर्णय घेणार असल्याचं पक्ष प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत सांगितलं काँग्रेस नेते अहमद पाऊि मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी चर्चा करुनच पवार निर्णय घेतील असं त्यांनी स्पष्ट केलं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला आज रात्री साडेआठपर्यंत सत्तास्थापनेचा दावा करायला सांगितलं आहे पण आमच्याकडे आत्ता पुरेसं संख्याबळ नसल्याचं मलिक यांनी मान्य केलं शिवसेनेचे अरविंद सावंत यांचा केंद्रीय अवजड उद्योग खात्याच्या मंत्रिपदाचा राजीनामा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या शिफारशीवरुन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वीकारला आहे या खात्याचा अतिरिक्त कार्यभार माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे सोपवला आहे अरविंद सावंत यांनी काल आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता सार्वजनिक प्रसारणसेवा दिन आज साजरा केला जात आहे

फाळणीनंतर हरयाणामधे कुरुक्षेत्र खें आश्रय घेतलेल्या विस्थापितांना उद्देशून त्यांनी आकाशवाणीवरुन भाषण केलं होतं या दिनानिमित्त आकाशवाणीच्या नवी दिल्ली शिल्या कार्यालयात आज अनेक कार्यक्रम आयोजित केले आहेत

जयेश संघानी आणि केतन लकडावाला अशी त्यांची नावं असून हा घो ळा झाला त्यावेळी बँकेचे वैधानिक लेखापरीक्षक म्हणून या दोघांनी काम केलं होतं बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संगनमत करून हे गैरव्यवहार लपवण्यामध्ये या दोघांनी महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचा पोलिसांचा संशय आहे एचडीआयएल समूहातल्या कंपन्या आणि या घोळ्यातल्या आरोपींचे लागेबांधे असल्याचाही पोलिसांचा आरोप आहे याच प्रकरणात पीएमसी बँकेच्या परमीत सोधी आणि सुरजितसिंग नारंग या दोन संचालकांचे अ क्रिपूर्व जामीन अर्ज मुंबईतल्या सत्र न्यायालयानं फेठळले या दोघांची कोठडीत चौकशी होण्याची गरज लक्षात घेऊन न्यायालयानं त्यांना जामीन नाकारला

केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर आज नांदेडमधल्या हुजूरसाहेब सचखंड गुरुद्वाराला भे देणार असून लंगरमधे सहभागी होणार आहेत

गुरुनानक यांच्या जीवनावर आधारित आयोजित प्रदर्शनाला ते भे देणार आहेत

नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील फळ बाजारामध्ये आफ्रिकेतला मलावी जातीचा हापूस आंबा दाखल झाला आहे मूळचा भारतातला असलेल्या या आंब्याची रोपं आफ्रिकेत लावून त्यापासून तयार झालेली ही मलावी आंब्याची जात आहे

गुरुनानक जयंती निमित्त यवतमाळच्या उमरखेड पंचायत समिती कार्यालयात स्वच्छता अभियान राबवण्यात आलं वाढलेले गवत झाडे झुडपं शिवाय माती कचरा स्वच्छ करून पंचायत समितीचा परिसर स्वच्छ करण्यात आला उमरखेड पंचायत समिती कार्यालयाला आज सुड्टी असल्यानं पंचायत समिती पदाधिकारी बीडीओ कर्मचारी आणि तिर सामाजिक कार्यकर्ते ति्यादींनी कार्यालय परिसर स्वच्छ केला